या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरातही घट झाली असून तो दोन टक्क्यांहून कमी झाला आहे

पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेषज्ञ समितीची आज बैठक होणार आहे

दरम्यान भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं कोरोनाच्या दोन लसींचा मानवावरच्या परीक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याचं सांगितलं आहे सध्या हे परीक्षण द्सऱ्या टप्प्यात आहे पुणे इथल्या भारतीय सिरम कंपनीला देखील या लसीच्या द्सऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या परीक्षणाला परवानगी देण्यात आली आहे

जनतेनं दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळं हे अॅप जगातलं सर्वात जास्त डाऊनलोड झालेलं अॅप झालं असून प्रथम क्रमांकावर आलं आहे दुसऱ्या स्थानावर तुर्की या देशाचं तर जर्मनीचं अॅप तिसऱ्या स्थानावर आहे

तिथे मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा मृत्यू दरही कमी झाला आहे

बंगळ्रुचे पोलीस आयुक्त कमलपंत यांनी ही माहिती दिली सामाजिक संपर्क माध्यमावर केलेल्या पोस्टमुळे आक्रमक झालेला जमाव आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला केला तसंच एका पोलिस ठाण्यात आग लावली

छत्तीसगड मध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी मारले गेले सुकमा जिल्ह्याच्या जगरगुंडा जगलात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि वनसंरक्षक दलाकडून आज संयुक्तपणे शोधमोहीम राबवली जात असताना ही चकमक सुरू झाली सुरक्षा दलानं घटनास्थळावरून चार शस्त्रही जप्त केली आहेत प्रत्यक्ष कर सुधारणेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या गुरुवारी एका संकेतस्थळाचं लोकार्पण केलं जाणार आहे पारदर्शी कराधान इमानदार का सम्मान या नावाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे प्रत्यक्ष कर कायदा अधिक सुलभ करणं तसंच करांच्या दरात कपात करणं हा कर सुधारणांचा मुख्य उद्देश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे श्रीकृष्ण जन्म काल मध्यरात्री भक्तीभावानं पारंपारिक पद्धतीनं साजरा झाला ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये कृष्णजन्मानिमित्तानं विशेष पूजा करण्यात आली दहीहंडीचा उत्सव आज साजरा होत असतो मात्र यंदा या उत्सवावर कोविड प्रादर्भावाचं सावट आहे अनेक भागात कृष्णजन्म आज साजरा होतो भाविकांनी कुठेही गर्दी न करता आपल्या घरी राहूनच हा उत्सव साजरा करावा असं आवाहन करण्यात आल आहे